औरंगाबाद इथं सिडको बसस्थानकाजवळ वसंतराव नाईक चौकातही आंदोलन झालं खासदार डॉ भागवत कराड आमदार अतुल सावे यांच्यासह पक्ष कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले जिल्ह्यातल्या ख्रल्ताबाद तसंच पंढऱपूर इथंही आंदोलन करण्यात आलं उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं नागपूर तसंच सांगली इथंही आंदोलन झालं दरम्यान महाराष्ट नव निर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री देशमुख यांच्या राजिनाम्याची तसंच केंद्र सरकारनं या प्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी केली

अत्यावश्यक सेवा देणारे जिल्हा बँक निवडणूक तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बाहेर पडलेले उमेदवार वगळता रस्त्यांवर श्कश्काट असल्याचं चित्र दिसून येत आहे जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे औरंगाबाद शहरात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या एका केंद्रावर कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णानं पीपीई कीट परिधान करून परीक्षा दिली

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे औरंगाबाद तसंच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजता मतदान सुरू झालं औरंगाबाद जिल्हा बँकेसाठी द्रपारी चार वाजेपर्यंत तर परभणी जिल्हा बँकेसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे औरंगाबाद बँकेचा निकाल उद्या तर परभणी बँकेचा परवा मंगळवारी जाहीर केला जाणार आहे दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथं शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आमदार अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ निवडणूकीसाठीच्या काही मतदान केंद्रावर पाहणी केली यावेळी ज्या मतदारउमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हेत त्यांना समज देऊन मास्कचं वाटप केले

यामुळे औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी दोन तास पाच मिनिटे उशीरा म्हणजे द्रपारी सव्वा चार ऐवजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी वाजता सुटेल

यानिमित्त सर्व प्रकारच्या वन संवर्धनाच्या महत्वाविषयी जनजागृती निर्माण करून हा दिवस साजरा करूया असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या निमित्त एका शुभेच्छा संदेशाद्वारे केलं आहे

या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे प्रथ्वीवर दिवस रात्र कालावधी समान असल्यानं याला मोठं महत्त्व असल्याचं एमजीएम एपीजे अब्दल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी म्हटलं आहे